राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासुन

मेरी कोम आणि सीमा पुनिया यांना मुष्टियुद्धात रौप्यपदक मन की बात कृत्रिम बुद्धीमत्तेसारख्या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर गरीब वंचित आणि गरजूंचं जीवन सुकर बनवण्यासाठी करावा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शास्त्रज्ञाना केलं

देशाच्या विकासात महिलांचं योगदान उल्लेखनीय असून त्यांचा आदर करण प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे असं ते म्हणाले दिव्यांगांचं जीवन सुसह्य करणं नैसर्गिक आपत्तींचे अंदाज वर्तवणं शेतकऱ्यांना पीक घेण्यासाठी मदत आरोग्य सेवा पोहोचवणं आणि आजारांचा आध्रनिक पद्धतीने उपचार करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा कसा वापर करता येईल याचा विचार करावा असं ते म्हणाले येत्या अठ्ठावीस तारखेला साजरा होत असलेल्या विज्ञान दिनाच्या अनुषंगानं त्यांनी भारतरत्न सी व्ही रमण हरगोविंद ख्राना जगदीशचंद्र बोस सत्येंद्रनाथ बोस या शास्त्रज्ञांच्या कार्याचं स्मरण केलं पश्धनाचं शेण शेतातला शिल्लक कचरा स्वयंपाकघरातला कचरा यांचा वापर बायोगॅसआधारित ऊर्जा निर्मितीसाठी करता येईल उद्योजक आणि ग्रामीण भागातील भगिनींनी जनावरांचं शेण आणि क्रेषी टाकाऊ मालाचं धनात रुपांतर करण्यासाठी प्ढाकार घ्यावा असं ते म्हणाले सार्वजनिक स्रक्षिततेविषयी तत्परता आणि तयारी दोन गोष्ट आवश्यक आहेत दैनंदिन जीवनात सुरक्षिततेविषय़ी जागरुक राहिलो तरच आपत्तीच्या वेळी सुरक्षितता मिळवणे सोपे असते असं त्यांनी सांगितलं

ही केवळ वीज नव्हे तर जीवन उजळवून टाकणारी नवी सुरुवात आहे असे उद्गार त्यांनी काढले उपराष्टपती क्ष्ठरोगाबदलच्या गैरसमज्ती दूर करण्यासाठी प्रयत्न करावेत असं आवाहन उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी काल सेवाग्राम इथं केलं कृष्ठरुग्ण सेवेसाठी दिला जाणारा आंतरराष्ट्रीय गांधी पुरस्कार काल उपराष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान करण्यात आला

या सोहळ्यात डॉक्टर मोहन गुप्ते अणि डॉक्टर अतुल शाह यांना संयुक्तपणे हा प्रस्कार देण्यात आला महाविद्यालयातील शस्त्रक्रिया कक्षाचं उद्घाटनही उपराष्टपतींच्या हस्ते झालं

अधिवेशन राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून मुंबईत सुरु होत आहे

पारदर्शक पद्धतीनं राबवण्यात येत असलेल्या कर्ज माफी योजनेचा लाभ शेवटच्या शेतकऱ्याला मिळावा यासाठी राज्य सरकार वचनबद्ध असल्याचं ते म्हणाले सत्ता नसल्यामुळं विरोधक वैफल्यग्रस्त झाले असल्याचं सांगत त्यांनी विरोधकांचे सर्व आरोप फेटाळून लावले

त्याचे पंचनामे करण्याचे काम पूर्ण झालं आहे

दरम्यान अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं काल आयोजित केलेल्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार घातला शेतकरी तसंच सामन्यांचे प्रश्न सोडवण्यात सरकार अपयशी ठरल्याची टीका विधान सभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी काल विरोधी पक्षनेत्यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत केली तर हे सरकार फसवं असल्याची टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी यावेळी केली अधिवेशनाची सुरुवात विधीमंडळाच्या संयुक्त बैठकीसमोर राज्यपालांच्या अभिभाषणाने होणार आहे

याविषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून

ध्रुळे जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी नुकतीच जलयुक्त अभियानाच्या कामांची आढावा बैठक घेऊन जिल्ह्यातील कामाची माहिती घेतली

ध्वळे जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानाच्या कामांमुळे भूजल पातळीत वाढ शेतीसाठी पाण्याची व्यवस्था होण्यात मोठी मदत झाली असल्याने या योजनेत जास्तीत जास्त कामे व्हावीत अशी अपेक्षा शेतकऱ्यांसह ग्रामीण जनतेकडून व्यक्त केली जात आहे प्रतिनिधी नीतीन जाधवधुळे बोन्साय बोन्सायची संकल्पना राबविण्यासाठी राज्याचा वन आणि कौशल्य विकास विभाग इच्छकांना मदत करेल असं वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काल पुण्यात सांगितलं बोन्साय नमस्ते या भारतातील पहिल्या जागतिक बोन्साय विषयक चार दिवसीय परिषद आणि प्रदर्शनाची सांगता परराष्ट्र राज्यमंत्री जनरल व्ही

सिंग म्हणाले की भारतात बोन्सायपूरक वातावरण असून या कलेसाठी आवश्यक असलेले साहित्यही उपलब्ध आहे सोलापूर आर्थिक गैरव्यवहार करणाऱ्याबरोबरच या गैरव्यवहारासाठी जबाबदार असणाऱ्या बँक अधिका यांची चौकशी करुन त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी अपेक्षा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काल व्यक्त केली

लातूर भटक्या विमुक्त जमातीच्या वसाहतीसाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत ही योजना राज्य शासनानं सुरु केली आहे

सायबर गुन्हेगारी ऑनलाईन तक्रार आणि महिला विषयक ग्न्ह्यांवाबत जागृती करण्यासाठी हे प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे नाशिक शेतकऱ्यांनी विपणन आणि व्यवस्थापन कौशल्याचा वापर केल्यास त्यांना चांगली शेती करता येईल असं मत नाशिकचे संपर्क मंत्री गिरीश महाजन यांनी काल नाशिकमध्ये व्यक्त केलं

पाच दिवसात या प्रदर्शनाला दीड लाखाहून अधिक नागरिक आणि शेतकऱ्यांनी भेट दिली तसंच दीड कोटी रुपयांच्या उत्पादनाची विक्री झाली निवडणूक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेची निवडणूक जाहीर झाली आहे

पर्रीकर गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना काल संध्याकाळी अस्वस्थ वाटू लागल्याने गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आल शरीरातील पाण्याच प्रमाण कमी झाल्यामुळे त्यांना त्रास जाणवत असल्याचं निदान डॉक्टरांनी केलं आहे श्रीदेवी अभिनेत्री श्री देवी यांचं पार्थिव शरीर दुबईहून आज भारतात आणलं जाण्याची शक्यता आहे संयुक्त अरब अमिरातीच्या कायद्यांनुसार वैद्यकीय आणि कायदेशीर पूर्तता केल्यानंतर आज दुपारी हे पार्थिव शरीर भारतात आणलं जाईल असं श्री देवी यांच्या कुटुंबियांचा हवाला देऊन पीटीआय व्रत्त संस्थेच्या बातमीत म्हटलं आहे सावरकर स्वातंत्र्यवीर विनायमक दामोदर सावरकर यांची आज प्ण्यतिथी यानिमित्त त्यांच्या स्मृतिला अभिवादन करण्यासाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे